कोरोना विषाणू नियंत्रणावरील उत्तम व्यवस्थापन रोखे बाजारातील मजबूत कॅरीओव्हर आणि आर्थिक उपाय योजनांमधील उदार धोरणामुळे हे शक्य झाल्याची माहिती देण्यात आली आहे वैश्विक अर्थव्यवस्थेबद्दल आपल्या ताज्या अंदाजात देशाची जीडीपी पातळी कोरोंना पूर्व काळातील अंदाजापेक्षा खाली राहील

संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली येमेनमधील या सर्वसमावेशक युद्धबंदी प्रस्तावाची भारतानं दखल घेतली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अरीनदम बागची यांनी सांगितलं येमेनी संकटा वर राजकीय तोडगा काढण्यासाठी भारत सर्व प्रयत्नांचं स्वागतच करतो असं ते म्हणाले येमेनमधील हा संघर्ष संपवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील अशी आशा भारताने व्यक्त केली आहे

शौर्य आणि धैर्याचा समृद्ध इतिहास असलेलं आसाम रायफल्स हे इशान्येकडील आणि भारतातील सर्वात जुनं अर्धसैनिक दल असल्याचं शहा यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे भारत मातेचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण देश त्यांच्या निष्ठेला सलाम करतो असं शहा यांनी पुढे म्हटलं आहे

राज्यात सुरू असलेल्या पोलिसांच्या वसुली आणि बदल्यांमधील भ्रष्टाचारात कॉंग्रेसचा किती हिस्सा आहे हे कॉंग्रेस नेत्यांनी जाहीर करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे

या बैठकीनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे राज्यातील तीन पक्षांचं सरकार सर्वतोप्रकारे फक्त सरकार वाचविण्याचाच प्रयत्न करत आहे

पुरमबीर सिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे सदर याचिका आपण उच्च न्यायालयात का मांडली नाही असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सिंग यांना केला आहे

आपल्या बदलीचा आदेशही बेकायदेशीर असून तो रद्द करावा अशी मागणीही सिंग यांनी आपल्या याचिकेतून केली होती आसाम आसाममधल्या दिब्रूगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रचार कार्यक्रम राबवत आहेत

भाजपा आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत आसामचे विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्यमंत्री रामेश्वर तेली दिब्रूगड जिल्ह्यातील आहेत

जम्म काश्मीर समाजातील धार्मिक प्रमुख तसच वडीलधाऱ्या मंडळींनी नवीन पिढी मध्ये शांततेचा आणि सौहार्दाचा संदेश पोहोचविण्याचं आवाहन जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केलं काश्मीरमधील धार्मिक नेत्यांच्या संगम परिषदेत काल श्रीनगर इथं ते बोलत होते

शांतता ऐक्य जातीय सलोखा आणि बंधुता यांचा अधिवास असलेलं जम्मू काश्मीरचं वैभव पुन्हा उभं करण्यासाठी लोकांनी पुढे येण्याचं आवाहन सिन्हा यांनी केलं

कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्याबाबत काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते औरंगाबाद इथल्या कर्क रुग्णालयावरचा अतिरीक्त ताण कमी करण्यासाठी जालना इथं टाटा रुग्णालयाचं क्षेत्रीय केंद्र तयार करावं असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं

आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमातर्गत आयोजित साबरमती ते दांडी यात्रेचं हे आयोजन करण्यात आलं आहे सरभान बुवा आणि सुदी गावातून काल संध्याकाळी सामनी गावात पदयात्रा पोहोचली गावकऱ्यांनी पदयात्रेचं स्वागत वाजत गाजत आणि फुलांच्या पाकळ्या उधळत मोठ्या उत्साहाने केलं

दीक्षितार हे कवी गायक वीणा वादक तसंच भारतीय शास्त्रीय कर्नाटकी संगीताचे संगीतकार होते दीक्षितार श्यामा शास्त्री आणि त्यागय्या हे कर्नाटकी संगीतातील त्रिमूर्ती म्हणून प्रसिद्ध आहेत

कर्नाटकी संगीताच्या शास्त्रीय मैफलींमध्ये त्यांच्या रचना मोठ्या प्रमाणात आजही गायल्या आणि वाजवल्या जातात ऑस्ट्रेलिया पूर ऑस्ट्रेलियात पूर्वेकडील किनारपट्टीच्या भागातील लोकांना आज स्थलांतर करण्याचे आदेश जारी करण्यात आले

नागरिकांना तिथून बाहेर पडण्याचे आदेशही देण्यात आले

सिडनीच्या पश्चिमेकडील बाधित रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी नवीन आदेश देण्यात आले आहेत